या बाबत अधिक माहिती देताना कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं की वाढलेल्या आधारभूत किंमतीमुळे या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक वाढेल

सरकारचं उद्दीष्ट शेतक यांच्या उत्पादन वाढवण्यावर नसून उत्पन्न वाढवण्यावर आहे असं ही ते म्हणाले ड्रोनच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रसरकार अधिक काटेकोर नियम तयार करणार आहे अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली विशेषतः प्रतिबंधित हवाईक्षेत्रात ड्रोनचा वापर होऊ नये याकरता खबरदारी घेतली जाईल असं त्यांनी काल राज्यसभेत पुरवणीप्रश्राच्या उत्तरादाखल सांगितलं केंद्रसरकारनं याआधीच नागरी वाहतूक नियमन कायदा अस्तित्वात आणला असून आता ड्रोनसंबधीचे नियमही कडक केले जातील असं ते म्हणाले ड्रोनच्या वापरामुळे सुरक्षाव्यवस्थेला निर्माण होणाऱ्या धोक्याची सरकारला जाणीव असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडला

चालू आर्थिक वर्षात परदेशी गंगाजळीसह आयात आणि निर्यातीत वाढ अपेक्षित आहे

जागतिक स्तरावर मंदीचं वातावरण असलं तरी अजूनही भारत ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं या अहवालात म्हटलं आहे बँकिंग व्यवस्थेत सुधारणा झाली असून अनुत्पादित मालमत्तेच्या प्रमाणात घट झाल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या वार्षिक आर्थिक विकासाचे स्थिती या अहवालात मांडलेली आहे

प्रत्येक मृत व्यक्तिच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल तसंच ज्यांची घर वाहन गेली आहेत त्यांना चार महिन्यात पक्की घरं बांधून देण्यात येतील अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी केली आहे महाजन यांनी रत्नागिरी क्रें जाऊन मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली या दुर्घटनेची चौकशी विशेष तपास पथकामार्फत केली जाईल कारण या धरणाच्या गळतीबाबत अधिका यांना वारंवार तक्रारी करुन देखील त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं आणि सात गावांना त्याची झळ बसली दोषी अधिका यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या तुकडीला केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल नवी दिल्लीच्या दिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना केलं यावर्षी भारतातून हजयात्रेला विक्रमी दोन लाखभारतीय मुस्लिम जात आहेत असं नक्वी यांनी सांगितलं कच्च्या तेलाच्या किंमतींमधे गेल्या काही आठवडयांपासून चढउतार होत आहेत या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रशियाचे उर्जामंत्री अलेक्झांडर नोवाक यांच्याबरोबर काल संध्याकाळी दुरध्वनीवरुन संवाद साधला आणि रशियाच्या ओपेक राष्ट्रांबरोबर असलेल्या करारानुसार तेलखरेदीदार राष्ट्रांचं हित जपण्यासाठी रशियानं योग्य तो समतोल साधावा असं आवाहन केलं

कच्छी नवीन वर्ष आषाढी बीज निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नवीन वर्ष आनंद आणि समृद्दी घेऊन येवो आणि प्रत्येकाच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतील अशा शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत ओदिशामधल्या जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजापासून प्रारंभ होत आहे जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना स्थानापन्न केलेले बलाढय रथ दरवर्षी देवी गुंदिचा मंदिरात नेण्याचा हा अतिशय नयनरम्य सोहळा असतो हजारो भाविक हे रथ ओढण्यासाठी पुरी क्षे मोठया भक्ती भावानं दाखल झाले आहेत बाराव्या शतकापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे या यात्रेसाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक ओदिशा थिं येतात प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेसाठी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देव जगन्नाथ प्रत्येकाच्या जीवनात शांतता आनंद आणि समुद्धी आणेल अशा शुभेच्छा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटर वरून जनतेला दिल्या आहेत गुजरातमधे अहमदाबाद धिंही आज एकशे बेचाळीसाव्या वार्षिक जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात होत आहे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी प्रतीकात्मक अशा सुवर्ण झाडूनं रथासमोरील रस्ता साफ करतील त्यानंतर या यात्रेला सुरुवात होईल

मुंबईत माझगाव न्यायालयात झालेल्या या सुनावणीला राहुल गांधी उपस्थित होते या प्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी न्यायालयात केला

रथयात्रा हा महोत्सव बांगलादेशाच्या विविध भागात मोठया उत्साहानं साजरा केला जातो हा बांगलादेशमधला सर्वात मोठा महोत्सव असून यास भिन्न सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचं प्रतीक मानलं जातं

हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यात बंजार इथं झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

आकाशवाणीच्या कोलकता वाहिनीवर पाशिमात्य संगीत सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता त्यानंतर ते आकाशवाणी दिल्ली धिं धिं धिजी वृत्तनिवेदक म्हणून रुजू झाले

कॅनडात राहणारी त्यांची मुलगी भारतात परतल्यावर त्यांच्या पार्थिवावर अत्यसस्कार करण्यात येतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे

एम

विश्वचषक स्पर्धेत उलंडतर्फे सलग दोन सामन्यात शतक ठोकणारा तो पहिलाचा शतकवीर ठरला आहे